येत्या दोन तीन दिवसात राज्यातल्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता राज्याच्या एकात्मिक जल आराखड्याला राज्य जल परिषदेनं आज मान्यता दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या सहाव्या जल परिषदेच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली यात सर्व सहा नदी खोऱ्यांच्या जलनियोजनाचा समावेश आहे

हा जल आराखडा जून्या प्रस्तावित जल वापर तसंच अकृषी पाण्याचा वापर लोकसंख्या आणि इतर घटकांवर आधारित आहे पाणी प्रद्षण आणि पर्यावरण व्यवस्थापनाचं नियोजनही या जल आराखड्यात करण्यात आलं आहे

हे आरक्षण देण्यासाठी केलेल्या घटनाद्रुस्तीच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका निवृत्त न्यायधीश वंगांला ईश्वरैया आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे आर्थिक निकष हा आरक्षणाचा आधार असूच शकत नाही असं सांगत त्यासाठी सरकारनं मंजूर केलेलं विधेयक रद्द करावं अशी विनंती या याचिकेत केली आहे

चर्चेत सहभागी होत अखिल भारतीय अण्णा द्रविड मूनेत्र कळघम पक्षाचे थंबी द्राई यांनी अर्थसंकल्पात शैतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा खुप कमी असून यात देशाच्या रोजगार स्थितीवरही काही उपाययोजना केल्या नसल्याचं सांगितलं हा अर्थसंकल्प म्हणजे भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा असून विमुद्रीकरणामुळे छोट्या व्यवसायिकांचं नुकसान झाल्याचा आरोप दुराई यांनी केला अर्थसंकल्पातली संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याचं काँग्रेसचे विरप्पा मोईली यावेळी म्हणाले विमुद्रीकरणामुळे औद्यागिक उत्पादनात घट झाली असून मध्यम आणि लघू उद्योगांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं ते म्हणाले सत्ताधारी पक्षाकडून बोलताना केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रयत्नांमुळे भारत सर्वोत्तम कामगिरी करणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचं नमूद केलं मुद्रा योजना विमानतळांचा विकास वीज पुरवठा आदी कामांचा उल्लेख करत सिन्हा यांनी सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली भाजपचे किरीट सोमय्या तेलंगणा राष्ट्र समितीचे ए पी जितेंद्र रेड्डी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच डी देवेगौडा राष्ट्रवादी कॉंप्रेसचे मधुकरराव कुकडे यांनी या चर्चेत सहभाग घेतला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्दयावरुन गदारोळ केल्यानं आजही राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं पहिल्या तहकुबीनंतर सदनाचं काम पुन्हा सुरु होताच राज्यसभेचे उपाध्यक्ष हरविंश यांनी भाजपाच्या भूपेंदर यादव यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा सुरु करायला सांगितलं यादव यांनी भाषण सुरु करताच तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणबाजीला सुरुवात केली तेलगू देसम पार्टीच्या सदस्यांनीही आंध्रपदेशाला विशेष दर्जा देण्यासंबंधी मागणीवरुन गदारोळ केला बहुजन समाज पार्टी समाजवादी पार्टीच्या सदस्यांनीही आपल्या जागेवरुन घोषणाबाजी केली सदस्यांनी सदनाची प्रतिष्ठा जपावी असं आवाहन हरिवंश यांनी वेळोवेळी केलं मात्र गदारोळ कायम राहिल्यांन राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं सकाळी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सपा आणि बसपाच्या सदस्यांनी उत्तरप्रदेशात विषारी दारु पिऊन मृत्यू झालेल्यांचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी यावर चर्चा करायला नकार दिला

स्वच्छतेमध्ये जागतिक स्तरावर लातूर शहराची नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे लातूर इथं आज संत गाडगेबाबा सुका कचरा संकलन आणि वर्गीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते शहरात निर्माण होणार्या कचर्याची त्याठिकाणीच विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं ते म्हणाले अमेरिका आणि चीन यांच्यातलं व्यापार युद्ध तसंच जागतिक वाढीबाबतच्या इतर चिंतांच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात प्रसिद्ध होणा या औद्योगिक उत्पादक आणि चलन फुगवट्याबाबत शासंकतेच्या वातावरणात मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी आज विक्रीचा सपाटा लावला

बँकींग स्थावर मालमत्ता वाहन आणि औषध उत्पादक कंपन्यांच्या समभागांची आज जोरदार विक्री झाली

कारकिर्दीत प्रथमच शंभरात स्थान मिळवणारा प्रज्ञेश गेल्या दशकभरात युकी भांबरी आणि सोमदेव देववर्मन यांच्यानंतर पहिल्या शंभरात स्थान मिळवणारा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे प्रज्ञेशनं यापुढे पहिल्या शंभरात आपलं स्थान सातत्यानं टिकवलं तर चार प्रमुख ग्रँडस्ल टेनिस स्पर्धांमध्ये त्याला पात्रता फेरीचा अडथळा पार न करता थेट प्रवेश मिळत राहील

सोमदेव देववर्मननं या आधीच टेनिसमधून निवृत्ती पत्करली आहे

स्वातंत्र्य सेनानी डॉ

गुंजोटी परिसरात निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले शाईवाले हे निजामकालीन श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते त्यांना मराठवाडा चरीटैबल ट्रस्टच्या जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल नंबरच्या आधारे परीक्षा क्रमांक देण्याच्या पद्धतीमुळे अप्रत्यक्षपणे कॉपीला उत्तेजन मिळालं आहे असा आरोप प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे पाटील यांनी केला आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते अनेक उमेदवारांनी आपले मोबाईल नंबर आपल्या सोईच्या उमेदवाराशी मिळतेजुळते करुन गैरमार्गाचा अवलंब केल्याचा आरोप त्यांनी केला यामुळे ग्रामीण भागातले गरीब मागासवर्गीय आणि आदिवासी उमेदवार स्पर्धेच्या बाहेर फेकले गेले असं ते म्हणाले या पार्श्वभूमीवर सरकारनं योग्य कारवाई करावी तसंच येऊ घातलेली परीक्षा रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँप्रेसच्या वतीनं राज्यभर सुरु असलेल्या चलो पंचायत अभियानाची माहितीही तांबे पाटील यांनी दिली विदर्भाच्या काही भागात तापमानात घट झाली असून उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास आहे आज सर्वात कमी सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं

येत्या दोन तीन दिवसात राज्यातल्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे